नियमांचं काटेकोरपणे पालन सेना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या देशवासीयांना शुभेच्छा केंद्र सरकारनं मान्यता दिलेल्या कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचा वैज्ञानिकांचा निर्वाळा

सर्वत्र कोरोना नियमांचं पालन करत शांततेत मतदान सुरू आहे आता आपण जिल्हानिहाय मतदान टक्केवारीचा आढावा घेऊयात

दुपारपर्यंत अनेक मतदान केंद्रासमोर मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र होतं

नांदेड जिल्ह्यातही अत्यंत उत्साहात मतदान होत आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेना दिनानिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीनं भारतीय लष्कराला वंदन केलं आहे

लष्करानं साहस दृढसंकल्प आणि कणखर राहून कायम अभिमानास्पद कामगिरी केली आहे अश्या शब्दात मोदी यांनी भारतीय लष्कराचा गौरव केला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लष्करातल्या वीर जवानाचं बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही या शब्दात आपल्या आदर भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे की सदैव सज्ज सावध आणि सतर्क जिगरबाज जवान आणि लष्करातल्या माझ्या बांधवांना मानाचा मुजरा तुम्ही आहात म्हणून आम्ही इकडे निश्विंत आहोत भारतमातेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूरवीरांना कोटी कोटी प्रणाम केंद्र सरकारनं मान्यता दिलेल्या कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचा निर्वाळा वैज्ञानिकांनी दिला आहे

या लसींविरोधात पसरवले जात असलेले गैरसमज आणि अफवा या संकुचित राजकीय हेतूनं प्रेरित आहेत त्यातून वैज्ञानिकांचीही नाहक बदनामी केली जात आहे असं या निवेदनात म्हटलं आहे या दोन्ही लसींविरोधात पसरवल्या जात असलेल्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहनही या निवेदनातून केलं आहे

पुरस्कारांच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या स्पोर्टस डॉट महाराष्ट्र जीओव्ही डॉट इन या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबाबत खेळाडू नागरिक आणि संघटनांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन क्रीडा आणि युवक सेवा संचालनालयानं केलं आहे

त्यादृष्टीनं राज्यातही लसीकरणासाठीची तयारी पूर्ण झाली आहे

या कुप्याचं जिल्हानिहाय वितरण केलं असल्याचं राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे

या लसीकरण मोहिमेसाठी केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार सुरुवातीला नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल नोंदणी केलेल्या सर्व शासकीय तसंच खाजगी डॉक्टर परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे

लसीकरणासंदर्भात नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी केंद्रसरकारनं विशेष माहिती जारी केली असून त्यात लोकांच्या मनातल्या प्रशांची उत्तरं दिली आहेत त्यापैकी आणखीन काही प्रशांची उत्तरं आज समजावून घेऊ लसीकरणाच्या नोंदणीनंतर एसएमएस वरून मिळालेल्या माहितीनुसार लसीकरण करुन घेतल्यानंतर काय असा प्रश्न उपस्थित होतो

किंवा अस्वस्थता वाटली तर सहाय्यक परिचारिका आणि आशा सेविकांना कळवावंलसीकरण केंद्रावरही सॅनिटायझर तसंच मास्कचा वापर सुरक्षित अंतर राखणं ही खबरदारी घ्यावी लागणार आहे

काल या आजारामुळे तीन रूग्ण दगावले

प्रधानमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या उपक्रमाची सुरुवात करुन देताल

आरोग्यसेवकांना प्राधान्य देण्यात येणार आहे

कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन च्या पुरेशा मात्रा देशभर पोहचवण्यात आल्या असून जनभागिदारी या तत्वावर लसीकरणाची ही मोहिम राबवण्यात येणार आहे राज्यातल्या तरुणांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या अनुषंगानं आयटीआयचं आधुनिकीकरण करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे मात्र आयटीआयमध्ये मुलांना काळाशी सुसंगत तसंच नव्या उद्योगांची आवश्यकता पाहन प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे या संदर्भात कौशल्य विकास विभाग आणि विविध खासगी कंपन्यांच्या पुढाकारानं हाती घेतलेल्या उपक्रमाला राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं